यावेळच्या अमेरिका दौऱ्यातली या दोघा नेत्यांची ही तिसरी भेट ठरणार आहे या भेटीनंतर प्रधानमंत्री आज आशिया प्रशांत द्वीपांच्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत

स्वच्छ भारत अभियानासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानचा पुरस्कारही मोदी स्वीकारणार आहेत हवामान बदलाचे विघातक परिणाम रोखण्यासाठी सर्वकष दृष्टीकोन स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल न्यूयॉक बे संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेत बोलत होते

हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत याचं उदाहरण भारतानं घालून दिलं आहे हवामान बदलाशी निगडीत गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी आणखी बरंच काही करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले लोम नव्हे तर गरज हे भारताचं मार्मदर्शक तत्व आहे त्या अनुषंगानं भारतानं एकदा वापरून फेकल्या जाणाऱ्या प्लॉस्टिकच्या वापरावर बंदी घातली असून जागतिक समुदायानंही असं केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारतानं लक्षणीय प्रगती केली आहे

जलस्रोतांच्या विकासाकरता भारतानं सुरु केलेल्या जलजीवन मोहिनेची माहितीही मोदी यांनी दिली त्यांच्या या भाषणाच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते आपत्ती निवारणाकरता योग्य पायाभूत सुविधांसाठी एक आघाडी प्रधानमंत्र्यांनी सुरु केली विविध देशांना त्यांच्या पायाभूत सुविधा आपत्काळात सहज उपयोगात आणता येतील अशा बनवण्याकरता मदत करण्यासाठी ही आघाडी तयार केली आहे संयुक राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी या आघाडीत सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं या परिषदेनंतर प्रधानमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत आरोग्य विषयक प्रशांवर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं सार्वत्रिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी भारतानं केलेल्या ठोस उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा परवडणारी आरोग्य सुविधा पुरवठयात सुधारणा आणि अंमलबजावणीला मोहीमेचं रूप देणं हे चार मुख्य आधारस्तंभ मानून भारतानं याबाबत सर्वकष भूमिका स्वीकारली आहे असं मोदी म्हणाले त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी कतारचे अमीर तमीनबिन हमीद यांची भेट घेतली दोन्ही देशांमधल्या संबंधाबाबत उभय नेत्यांनी सविस्तर चर्चा केली

वादग्रस्त उलामी धर्मगुरु झाकीर नाईक याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावं अशी मागणी करणारी याविका सक्तवसुली संचालनालयानं मुंबईच्या विशेष न्यायालयात दाखल केला आहे

आर सी टी सी चे मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक अबिनी श्रीवास्तव यांनी आकाशवाणीला दिली आहे

संयुक अरब अमिरातीला अलीकडेच दिलेल्या भेटीच्या वेळी ते अमिरातीच्या वृत्त संस्थेशी बोलत होते

भाजपाचे विद्यमान आमदार अशोक कुमारसिंग चंडेल एका खून प्रकरणात दोषी ठरल्यानं त्यांना अपात्र ठरवल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली

दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत झालं

आगामी काळात होणाऱ्या जनगणनेसाठी कागद पेनाच्या प्रक्रियेचा अवलंब करण्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया डिजिटल केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे नवी दिल्ली धिं जनगंगा भवनाची कोनशिला बसवल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते

हे एक क्रांतिकारक पाऊल असून या प्रक्रियेत लोकांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची माहिती नव्यानं विकसित केलेल्या एपवर स्वतः भरता येणार आहे कागदपत्रांच्या स्वरुपात या माहितीची साठवणूक करण्याबरोबरच ही माहिती डिजिटल स्वरुपात असल्यानं आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून तिचं बहुआयामी विश्वेषण करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी उपयोग होईल अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली कोणत्याही सरकारी कर्मचा याचा सेवेत दाखल झाल्यापासून सात वर्षांच्या आत मृत्यू झाला तर आता त्याच्या कुटुंबाला कर्मचा याच्या वेतनाच्या पन्नास टक्के वाढीव दरानं निवृत्तीवेतन पुढल्या दहा वर्षांसाठी मिळणार आहे

महाराष्ट्र आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमांचा आणि नियमित कार्य पद्धतीचा काटकोर अवलंब केलाच पाहिजे असे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दोन्ही राज्यांसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांना दिले आहेत निवडणूक आयोगानं माजी भारतीय महसुल अधिकारी मधु महाजन आणि बी मुरलीकुमार यांची महाराष्ट्राचे विशेष कार्यकारी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे या दोन्ही राज्यांमध्ये सामान्य पोलीस तसंच निवडणूक खर्चासंबंधी निरीक्षक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं काल मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये होणाऱ्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सूरत शि होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल

दक्षिण कोरियामध्ये प्रिऑन श्व आजपासून कोरिया खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे या स्पर्धेद्वारे जगज्जेती पी

सिंधू बीडब्लूएफ वर्ल्ड टूर विजेतेपदासाठी पुन्हा प्रयत्न सुरू करेल

आठव्या मानांकित सायना नेहवालची लढत कोरियाच्या किम गा उनबरोबर होईल

थॉमस कुक या जगप्रसिद्ध पर्यटन कंपनीनं आपलं काम ठप्प केल्यानंतर बल्गेरिया क्युबा तुर्की आणि अमेरिकेत गेलेल्या दीड लाख पर्यटकांची पहिली तुकडी काल आपापल्या मायदेशी रवाना झाली आहे